प्रसारमारतीची स्वायत्तता महत्वाची असून नवं सरकार ती कायम ठेवणार असल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे

प्रसार भारतीनं व्यवस्थित काम करावं तसंच नवे कार्यक्रम आणि परिमाणं शोधावेत अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली दरदर्शन आणि आकाशवाणीच्या कार्यक्रमांची जावडेकर यांनी यावेळी प्रशंसा केली सार्वजनिक प्रसारण क्षेत्रात काम करताना प्रसारभारती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेनं सर्वांचा विश्वास प्राप्त करण्याच्या दिशेनं पुढं जात असल्याचं प्रसारभारतीचे अध्यक्ष सूर्यप्रकाश यांनी यावेळी सांगितलं उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या पोटनिवडणूकीत बहुजन समाज पक्ष स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याची घोषणा बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी दिल्ली इथं केली पत्रकार परिषदेत बोलताना मायावती यांनी स्पष्ट केलं की समाजवादी पक्षासोबत असलेली बसपाची यृती ही तात्पूरत्या स्वरूपात खंडीत करण्यात आली असून अखिलेश यादव यांच राजकीय कार्य पाहून मविष्यात पुन्हा युती केल्या जाऊ शकते काल बसपा प्रमुख मायावती यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना निवडणूक जिंकण्यासाठी युतीच्या भरवशावर न राहता पक्षाचे संघटन वाढविण्यावर भर देण्याचं आवाहन केलं होतं दरम्यान समाजवादी पक्षाचे प्रमुख अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आपला पक्ष राज्यात पोटनिवडणूकीत स्वतंत्रपणं लढण्यास तयार असल्याचं त्यांनी सांगितलं कस्त्रीरंगन समितीनं नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या मसूदयात काही स्धारणा केल्या असूनए तीन भाषांच्या निवडप्रक्रियेच्या सूत्रात नव्यानं बदल केले आहेतण आता या मस्दयाची स्धारित आवृत्तीए सर्व राज्य आणि नागरिकांच्या प्रतिसादासाठी एक महिन्याकरता संकेतस्थळावर प्रसारीत केल्याचं समितीनं म्हटलं आहेण् शाळांमधे तीन भाषांच्या निवडप्रक्रियेत विदयार्थ्यांच्या पसंतीला प्राधान्यक्रम देण्यासाठी मसुदयात स्धारणा केल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहेण् हा मस्दा म्हणजे केंद्रसरकारचं अंतिम धोरण नव्हेए तर समितीच्या शिफारसी आहेतए असं मन्ष्यबळ विकास सचिव आर सुब्रमण्यम् यांनी स्पष्ट केलं आहेण यासंदर्भातला निर्णय घेण्यापूर्वी सर्व संबंधितांशी चर्चा केली जाईलए असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी या आधीच सांगितलं आहेण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एमएसएमई म्हणजे सुक्ष्मए लघ् आणि मध्यम उदयोग मंत्रालयाचा आज नवी दिल्लीत पदभार स्वीकारला केंद्रीय सूक्ष्मए लघ् आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून प्रताप चंद्र सारंगी यांनीही पदभार स्वीकारला रोजगार निर्मितीदवारे देशाच्या आर्थिक विकासाला चालना देणं हे सर्वात महत्वाचं काम करायचं असल्याचं गडकरी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सांगितलं ग्रामीणए निम शहरी आणि शहरी भागामध्ये रोजगार निर्मिती करण्यासाठी एमएसएमई हे महत्वाचे मंत्रालय असल्याचे ते म्हणाले आयात कमी करणं ही सध्याची गरज असून आयात वस्तूंच्या जागी देशांतर्गत उत्पादन झालेल्या वस्तू याव्यात यासाठी लघ् आणि मध्यम उदयोग क्षेत्र मोठ्या प्रमाणावर योगदान देऊ शकते असंही त्यांनी सांगितलं गडकरी आणि सारंगी या दोन्ही मंत्र्यांचं एमएसएमई सचिव डॉ अरुण कुमार पांडा आणि केव्हीआयसीचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना यांच्यासह मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वागत केलं

बाबासाहेब आंबेडकर यांच्या दैनंदिन वापरातील वस्तूंचं संग्रहालय आणि बौद्ध प्रशिक्षण केंद्राचं काम पूर्णत्वास येत असून येत्या दोन महिन्यात शांतीवन डॉ बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशनचं काम पूर्ण करण्याचे निर्देश देतांनाच याठिकाणचा लोकार्पण सोहळा लवकरच आयोजिण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजक्मार बडोले यांनी सामाजिक न्याय विभागात घेतलेल्या बैठकीत दिले चिचोली इथं शांतीवन प्रकल्प उभारण्यात येत असून डॉ आंबेडकरांनी वापरलेल्या वस्तू याठिकाणी जतन करण्यात आल्या आहेत येत्या ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये लोकार्पण होण्याचे संकेत बडोले यांनी दिले आहेत नुकतीच खरीप हंगामाची सुरुवात होत असुन बी बियाणंए रासायनिक खतेए किटकनाशकं इत्यादी गोष्टींची खरेदी करण्यासाठी शेतकरी बाजारात गर्दी करु लागले आहेत दर्जेदार आणि योग्य भावात कृषी विषयक साहित्य मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी बनावट भेसळय्क्त बियाणंए खते किटकनाशकं यांची खरेदी टाळण्यासाठी ग्णवत्ता आणि दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्यांकडून पावतीसह साहित्याची खरेदी करावाए खरेदी केलेल्या बियाणांचं वेष्टनए पिशवीए टॅगए खरेदीची पावती बियाणं कापणी होईपर्यंत जप्न ठेवावे असं आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आलं आहे ज्येष्ठ काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे

तसंच सहकार विभागाच्या अटल अर्थसहाय्य योजनेसंदर्भात निर्णय आणि आर्मी जवानांसाठी आर्मी लॉ कॉलेज स्थापन करण्यासाठी जमिनीच्या बक्षीसपत्राच्या दस्ताचे म्द्रांक श्ल्क माफ करण्यासंबंधीचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला महाराष्ट्र कृषी विद्यापीठे अधिनियम आणि महाराष्ट्र पश् आणि मत्स्य विज्ञान विदयापीठ अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला जागतिक पर्यावरण दिवस दरवर्षी जगभरात पाच जून रोजी साजरा केला जाणारा सोहळा असून पर्यावरणपूरक जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीनं पाच जूनला हा दिवस पाळण्यात येतो

या निमित्तानं उद्या पाच जूनं रोजी नागपुरातील रमण विज्ञान केंद्रामध्ये पोस्टर आणि चित्र तयार करण्याची निशुल्क स्पर्धा विज्ञानावर आधारित एक व्याख्यान आणि पूरक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे या चित्रकला स्पर्धेमध्ये पहिली ते दहावी वर्गातील विद्यार्थी भाग घेऊ शकतील

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातल्या मुस्लिम कर्मचारी बांधवांना उदया ईद उल फित्र

या परिषदेच उदघाटन उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार असून महानिर्भितीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अरविंद सिंग हे प्रमुख अतिथी असतील औष्णिक विद्युत प्रकल्पातून उत्सर्जित होणाऱ्या धूरामुळ होणाऱ्या प्रदूषणावर प्रतिबंध घालून या समस्येची तीव्रता कर्मी करण्याच्या दृष्टीनं जनजागृती करणं हा परिषदेचा मुख्य उद्देश आहे

पावसाळ्यामध्ये नागरिकांना भेडसावणा या समस्यांपासून सुटका मिळविण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे नदी स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे त्याअंतर्गत शहरातील नाग नदीए पिवळी नदी आणि पोरा नदीसह नाल्यांच्या स्वच्छतेसाठी पाच मे पासून अभियान सुरू करण्यात आलं आहे या कामाची महापौरांसह विविध पदाधिका यांकडून वेळोवेळी पाहणीही करुन आवश्यक ते निर्देशही देण्यात येत आहे

ज्या ठिकाणी पोकलेनए टिप्परची कमतरता असल्याचे निदर्शनास येते त्या ठिकाणी त्याची प्रशासनाकडून पूर्तता केली जात आहे न्कतेच पिवळी नदीवर दोन अतिरिक्त पोकलेन लावण्यात आले असून अन्य ठिकाणीही मागणीन्सार प्र्तता करून आठवडाभरात शंभर टक्के नदी स्वच्छता अभियानाचा उद्देश सफल करण्यात येईल नदी स्वच्छतेनंतर ज्या स्ट्रेच मध्ये नदी पात्रात गाळ ठेवण्यात आला आहे तो तात्काळ इतरत्र पाठविण्यात यावाए असे निर्देश आयुक्त अभिजीत बांगर यांनी संबंधित अधिकाऱ्याना दिले घनकचरा व्यवस्थापन हे नागरिकांच्या आरोग्याशी तर जलप्नर्भरण हे पिण्याच्या पाण्याशी संबंधित आहे स्वच्छताए आरोग्यए शिक्षणए पिण्याचे पाणी या म्लभूत गरजा आणि सुविधा नागरिकांना मिळाल्या पाहिजे त्यासाठी प्रशासनए लोकप्रतिनिधी आणि नागरिक या सर्वांचे सहकार्य आवश्यक आहेए असं प्रतिपादन यवतमाळचे जिल्हाधिकारी अजय गल्हाने यांनी केलं जिल्हाधिकारी कार्यालयात नगर पालिका प्रशासन आणि प्रयास संस्थेच्या वतीनं आयोजित घनकचरा व्यवस्थापन आणि जलप्नर्भरणाबाबत कार्यशाळेत ते बोलत होते यावेळी नगराध्यक्षा कांचन चौधरी उपस्थित होत्या लोकांना स्विधा प्रविणारे शहर म्हणून आपली ओळख निर्माण झाली पाहिजेए असं सांगून जिल्हाधिकारी अजय ग्रल्हाने म्हणाले की भविष्यात द्रष्काळाची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाच्या वतीनं रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे यासाठी वॉर्डावॉर्डात जनजागृती करण्यात येत आहे